लातूरमध्ये आजपासून तर साताऱ्यात शुक्रवारपासून टाळेबंदी

कोरोनामूळे ढासळत्या मानसिकतेविषयी आज रत्नागिरीत ऑनलाइन संवाद

राज्यात आजपर्यंत एकंदर एक लाख एकोणपन्नास हजार सात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

सध्या राज्यातील मृत्यूदर चार टक्के आहे

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ठाण्यात राज्याच्या सरासरीपेक्षा बरंच कमी आहे

पुण्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे उचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येसंदर्भात सध्या मुंबईचा क्रमांक तिसरा लागतो

सातारा सातारा जिल्हयातहि कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेऊन पुन्हा एकदा टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे

पुढील आदेश येईपर्यंत ही टाळेबंदी लागू राहणार आहे

महात्मा फुले मंडई लक्ष्मी रस्ता तुळशीबाग हा शहराच्या मध्यवस्तीतील नेहमीच गजबजलेला भाग पूर्णपणे शांत होता शहरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स तसंच पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत

संचेती चौकात काल तपासणीदरम्यान एका वाहनातून हातावर होम कोरंटाईनचा शिक्का असलेले काही कामगार जात असल्याचं पोलिसांना आढळून आलं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे पणे मेटो पुणे शहरातील टाळेबंदी दरम्यान पुणे मेट्रोचं काम सुरु राहणार आहे

ग्रामीण पूणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर तातडीनं उपचार होण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेनं तालुका पातळीवरील खासगी रुग्णालयाशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे ऐकूया या विषयी अधिका माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

युनानी काढा कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत उनानी उपचार पद्धतीच्या माध्यमातून महाराष्ट्र मादिकॅल रिसर्च सेंटर संचालित या पुण्यातील एकमेव युनानी महाविद्यालयाने प्रतिकारशक्ती वाढवणारा काढा तयार केला आहे कोरोनाला अटकाव करण्यासाठी वैद्यकीय विश्वातील प्रत्येक शाखा आपापल्या परीने कार्य करत आहे याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुण्यातील झेड

एम यूनानी कॉलेजने प्रतिकारशक्ती वाढवणारा आयूष काढा हा यूनानी वनौषधी काढा तयार केला आहे शेकडो वर्ष जुन्या असलेल्या यूनानी उपचार पद्धतीमध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्वसन विकार घशाचे विकार विषाणू विकार नियंत्रित करण्यासाठी या काढ्याचं महत्व सांगितलं आहे काढ्याला लागणार सर्व साहित्य एकत्र असलेली पाकीट उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना तो घरीच बनवता येणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे बाधित बालके पिंपरी चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना दुसरीकडे अत्यंत दिलासादायक बातमी असुन कोरोनाबाधित शहरांपैकी शून्य टक्के बाल मृत्यू असलेलं पिंपरी चिंचवड राज्यात एकमेव ठरलं आहे आत्तापर्यंत तब्बल पावणेदोनशे बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले असुन पिंपरीतलं वायसीएम रुग्णालय या चिमुरङ्यांसाठी देवदृत ठरत आहे

विशेष म्हणजे अनुभवी डॉकटर चांगल्या सुविधा यामुळं एप्रिलपासून दाखल झालेले प्रत्येक कोरोना बाधित बालक अगदी ठणठणीत होऊन घरी गेले आहे

अशी माहीती या विभागाच्या प्रमुख डॉक्टर दिपाली अंबिके यांनी काल दिली

लातूर इथल्या शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात हे व्हेन्टीलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत

रत्नागिरी कोरोना आणि ढासळत्या मानसिकतेविषयी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आज ऑनलाइन संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे कोरोनाच्या चार महिन्यांच्या काळात सोयीसुविधांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले मात्र त्यापेक्षाही नागरिकांची ढासळती मानसिकता अधिक त्रासदायक ठरत आहे रत्नागिरीत गेल्या काही दिवसात आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे

या सर्व समस्यांवर रत्नागिरीतले मानसोपचार तज्ज्ञ डॉ अतूल ढगे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे आणि वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत